नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाय सूचवण्याचं आवाहनंही त्यांनी केलं आहे

या माहितीचा अनेक लोकांना उपयोग होऊ शकेल जैव तंत्रज्ञान नवीन संशोधन वेगवेगळे अॅप या बद्दलची माहिती या पोर्टलवर देता येईल कोरोना विषाणूशी संबंधित आलेल्या विविध उपाययोजनातून सर्वोत्कृष्ट उपाययोजनेला पुरस्कारही दिला जाईल असंही मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

या संदर्भातल्या सूचना सर्व राज्यसरकारांना देण्यात आल्या आहेत

कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सहसचिव लव अगरवाल यांनी काल पत्रकारांना सांगितलं अनावश्यक प्रवास टाळावा तसंच खाजगी आस्थापनांनी कर्मचा यांना घरातून काम करण्याची सुविधा द्यावी असंही अगरवाल यांनी सांगितलं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली ध्वें कोरोना विषाणू संदर्भात मंत्री गटाची एक उच्चस्तरीय बैठक झाली कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली दुबई कतार ओमान तसंच कुवैत या देशातून आलेल्या संशयित प्रवाशांना चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे हा निर्णय उद्या सकाळी साडेपाच वाजल्यापासून लागू होईल युरोप युरोपीय मुक्त व्यापार संघ तुर्कस्तान तसंच उलंड मधून येणा या प्रवाशांवर उद्यापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर नागरी उड्डाणमंत्री हरदिपसिंग पुरी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय तसंच आरोग्य राज्यमंत्री अक्षिनीकुमार चौवे या बैठकीला उपस्थित होते

यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षप्रित नऊ पुण्यात सात मुंबईत सहा नागपूरात चार तर यवतमाळ कल्याण आणि नवी मुंबईत प्रत्यक्षी तीन आणि रायगड ठाण अहमदनगर तसंच औरंगाबाद धिं प्रत्यक्ती एक असक्रिण आढळल्याची माहिती टोप जिंनी ट्विटरवरुन दिली

ताडोबा व्याघ्र प्रकल्प तसंच टिपेश्वर अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णयही वनविभागानं घेतला आहे हेमल कसा धिला लोकबिरादरी प्रकल्पही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येनं सात हजाराचा आकडा पार केला आहे

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केले आह आगरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असक्षीतर त्रिरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडज्ञाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळ आक आणि तोंडाला स्पर्श करु नया झार्वजनिक ठिकाणी थुंकू नया झाबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सेनिटा झिरनं हात वारंवार स्वच्छ करावत शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड यावर रुमाल किंवा टिश्यू पसिनं झाकावं

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कोरोना संदर्भात चोवीस तास चालणारी हस्तिलाईन सुरू क्वी आह पिरराष्ट्र मंत्रालय प्रवर्त उवीशकुमार यांनी एका ट्विटमध्याही माहिती दिली

या व्यक्तींना स्वेच्छेनं या परिक्षणामधे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे काल पहिल्या व्यक्तीवर लसीकरणाचा प्रयोग करण्यात आला आहे जागतिक आरोग्य संघटनेनं देशातल्या प्रत्येक संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्याचं आवाहन केलं आहे युरोपमधे सर्व देशांनी आपल्या सीमा पूर्णपणे बंद केल्याच्या पार्धभूमीवर हे निदेंश देण्यात आले आहेत कोरोना विषाणू जगभरात वेगानं पसरत असल्यामुळे युरोपमधील देशांना अशा त हेचे निर्बंध लादण्याची गरज भासली असून अशा प्रकारची स्थिती युद्धकाळातच पहायला मिळाली होती असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एढानोम यांनी म्हटलं आहे चीनच्या तुलनेत आता त्रेर देशात कोरोनानं मृत्युमुछी पडणा यांची संख्या वाढत असल्याचंही ते म्हणाले चीनमधे परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असल्याचेही संकेत मिळत आहेत असंही त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश याची नवीन याचिका फेटाळली आहे त्यामुळे मुकेशसह अन्य चार आरोपींना येत्या शुक्रचारी सकाळी साडेपाच वाजता फाशीची शिक्षा दिली जाईल मुकेशच्या याचिकेमधे काहीही तथ्य नसल्याचं न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं आहे मध्य प्रदक्षिरीज्यपाल लालजी टंडन यांनी आज मुख्यमंत्री कमलनाथ यांना विधानसभरीबहुमत सिद्ध करण्याचा नव्यानं आदक्षिदिला राज्य विधीमंडळाच्या अधिवद्धुनाच्या पहिल्या दिवशी कमलनाथ सरकार काल बहुमत सिद्ध करणार होतं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बांगलादेशमधे वंग बंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी समारंभात विहडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत कोरोना विषाणूची जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन बांगलादेशमधे हा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात होणार नाही